प्रकाश जावडेकर पत्रकार परिषद यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे जागतिक पटलावर उदयास येत असलेल्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा एक योजनाबद्ध दस्तऐवज असल्याचं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल पुण्यात व्यक्त केलं

या अर्थसंकल्पात गावे गरीब जनता शेतकरी महिला युवक जेष्ठ नागरिक आणि व्यावसायिक यासर्वांचा विचार करण्यात आला आहे मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांचा विकास रस्ते परिवहन संरक्षणापासून ते सुरक्षेपर्यंत भारताला अर्थशक्ती बनवण्याचा एक सुदृढ पाया देखील समाविष्ट करण्यात आला आहे हा सर्वांसाठीचा अर्थसंकल्प असल्याचं सांगताना जावडेकर म्हणाले

त्यामुळे त्यातील प्रत्येक रूपया योग्य पद्धतीनेच खर्च व्हायला हवा अशी भूमिका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी मांडली मुंबईत केंद्रीय अर्थसंकल्प विषद करण्यासाठी मुंबई भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या अधिकाधिक परतावा मिळेल अशाच पद्धतीने जनतेचा पैसा ग्रंतवला पाहिजे त्यासाठीच केंद्र सरकारनं निर्गूंतवणुकीकरणाचं स्पष्ट धोरण देशासमोर मांडलं आहे आजवरच्या प्रत्येक सरकारांनी विविध सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला आहे मात्र त्यात सुसूत्रता नव्हती मोदी सरकारनं प्रथमच यासंदर्भात सर्वंकष धोरण मांडल आहे यापुढे केवळ धोरणात्मक आणि सामरिक क्षेत्रातच सरकारी उद्योग असतील असं सांगतानाच करदात्यानं कर रूपात दिलेला प्रत्येक रूपया योग्य ठिकाणीच ग्रंतवला पाहिजे अनेक क्षेत्रात पसरलेल्या सरकारी कंपन्यात केवळ पैसा ओतत राहणे आम्हाला मंजूर नाही कराच्या प्रत्येक रूपयातून अधिकाधिक परतावा मिळायला हवा तसंच गरिबांना सुरक्षा युवा वर्गाला कौशल्याला वाव आणि उद्यमींना नवे अवकाश देत देशात सुबत्ता निर्माण करण्यासाठी हा कराचा पैसा वापरला गेला पाहिजे असं सितारामन यांनी स्पष्ट केलं यंदाचा अर्थसंकल्प हा समाजवादाचं जोखड झुगारून देणारा आणि अनेक अर्थांनी दिशादर्शक तसंच मानसिकतेत बदल घडविणारा आणि करदात्यांवर विश्वास ठेवणारा अर्थसंकल्प असल्याचं त्या म्हणाल्या

वैद्यकीय महाविद्यालयातील जागाही वाढविल्या जात आहेत आज स्थानिक भाषेत नीटची परीक्षा देऊन मुलं आरामात परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल केलं सिंधुद्र्ग जिल्ह्यात पडवे इथं एस एस पी एम वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन करताना ते काल बोलत होते केंद्र सरकारच्या यावेळच्या अंदाजपत्रकात आरोग्याला प्राधान्य देण्यात आलं आहे त्याचप्रमाणं गावापर्यंत आरोग्यसेवा सुधारण्यासाठी आयुष्मान भारत ही योजनाही केंद्र सरकारनं सुरू केली

म्हणूनच या कॉलेजमधून बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांना मोठया संधी आहेत असंही ते म्हणाले या कार्यक्रमाला या कार्यक्रमाला खासदार नारायण राणे यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गोव्याचे मुख्यमंत्री डॉ

भारतात इतर देशांपेक्षा कोरोनाचा जोर कमी झाला आहे परंतु कोरोना लसीकरणासंदर्भात अनेक गैरसमज आहेत

मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी जावडेकर यांनी पहिल्या चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं

पण माध्यमांनीकोणत्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय टीकाटिपण्णी करू नये असत्य आणि भ्रम पसरवणं हे माध्यमांचं काम नाही असं प्रतिपादन केंद्रीयमाहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल केलं

या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पूणे केंद्रावरुन ऐकत आहात

याबाबत आमच्या प्रतिनिधीने सांगितलेली माहिती भोपाळ प्रयोगशाळेतून नवाप्र मधल्या चार पोल्ट्रीफार्म मधील कोबड्याचे नम्ने पॉझीटीव्ह आल्याने या परिसरातील एक किलोमीटर परिघाच्या क्षेत्राला बर्डप्ल्यू क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे

राज्यातल्या या सर्वात मोठ्या कलिंग प्रक्रीयेसाठी राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सतेंद्र प्रताप सिंग यांनी देखील नवापूर मध्ये पाहणी केली करत परिस्थीतीचा आढावा घेतला दरम्यान नवापूर मध्ये बर्डप्ल्यूच्या घोषणेनंतर पशुसंवर्धन विभागाचे जवळपास शंभर पथक नवापूरात डेरेदाखल होतील इतर पोल्ट्रीफार्मच्या तपासणीनंतरच पुढचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे

महसूल अभियान अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर जिल्हा महसूल विजय सप्तपदी अभियान राबविण्यात येण्यात आहे याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी

यामध्ये ज्या गावांना स्मशानभूमी नाहीत किंवा त्यासंबंधीचा वाद असेल तो तात्काळ सोडवून मिटवला जाणार आहे पाणंद रस्ते अडवलेले रस्तेपिकांचे नुकसान यासंदर्भात सूरू असलेले वाद मिटवून आणि पर्यायाने अडवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत

एकाच ठिकाणी तलाठी पासून नोडल अधिकारी उपविभागीय अधिकारी यासह सर्व महसूल अधिकारी उपस्थित राहणार आहेत आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज सातपूते अहमदनगर प्लास्टिकचा निर्मूलन प्लास्टिकच्या निर्मूलनाचा संदेश देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण इथं काल प्लास्टिक भिशीचा आगळावेगळा कार्यक्रम सह्याद्री निसर्ग मित्र आणि चिपळूण नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला प्रामुख्याने महिलांना प्लास्टिकचा निर्मूलनाचं महत्त्व पटावं यासाठी आयोजित केलेला अशा तऱ्हेचा हा पहिलाच उपक्रम असल्याची माहिती सह्याद्री निसर्गमित्र संस्थेचे अध्यक्ष भाऊ काटदरे यांनी दिली

सांगली जिल्ह्यात मिरज इथं बांबू लागवडीवरील चर्चासत्रात ते बोलत होते

हिमनदी प्रकोप उत्तराखंडमधल्या चमोली इथं काल हिमनदी प्रकोपामुळे झालेल्या झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज चामोली तपोवन आणि जोशीमठ या भागात कोणत्याही प्रकारच्या त्रासदायक हवामानाची शक्यता नाही असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे

उत्तराखंडमध्ये हिमनदीच्या प्रकोपानंतर आलेल्या प्रानं प्रभावित झालेल्या परिसरात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून बचाव आणि मदत कार्य वेगानं सुरु आहे उत्तराखंडमधल्या चमोली इथं काल सकाळी भूस्खलन झाल्यानं धौलीगंगा नदीला अचानक पूर आला या पुरामुळे तपोवन परिसरातल्या रैणी गावाजवळच्या ऋषिगंगा जलविद्युत प्रकल्पाचं मोठं नुकसान झालं आहे